प्रचारासाठी उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांचा वापर केला जात आहे

शीतल महाजनी यांनी दिली

या रस्त्यांसाठी सल्लागार नेमण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली आहे

आर्थिक द्र्बल घटकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने ही योजना राबवण्यात येत आहे

महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे प्रशासन अधिकारी रमेश वसते यांनी पोलिसांकडे ठेकेदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे प्ण्यातील कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाची सल्लागार कंपनी बदलण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे यापूर्वी नेमलेल्या सल्लागार कंपनीमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्याने महापालिकेने नवीन सल्लागार नेमण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे

काही तांत्रिक कारणास्तव अचानक गुरुवार ऐवजी शुक्रवारी पाणी बंद ठेवणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं कळवलं आहे

फुरसुंगी इथल्या क्रिकेट मैदानावर होणारी ही स्पर्धा पुणे वॉरिअर्स स्पोर्टच्या वतीने आयोजित करण्यात येते

वाबासाहेब आंबेडकर करंडक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत रूपाली स्पोर्टस क्लब संघाने अजिंक्यपद पटकावले

हवामान पुण्यात आज दिवसभर ढगाळ हवामान आहे

तर हा होता आजचा प्णे व्रत्तांत